सर्वात शक्तीशाली व्यक्ती कमजोरही असू शकते तर अतिशहाणे लोक चुकाही करू शकतात

यानिमित्त देशभरात अनेक भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

दिल्लीत राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळी सर्वधर्म सभा आयोजित करण्यात आली आहे महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरी केली जाते

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला स्वच्छता सेवाकार्य तसंच व्रक्षारोपणाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी स्वच्छ सक्षम मजबूत भारत निर्माण करुन गांधीजींचं स्वप्न सत्यात आणावं असं नमूद केलं स्वच्छ भारत मिशन महिला सशक्तीकरण गरीब आणि उपेक्षितांचं सशक्तीकरण शेतकऱ्यांना मदत यासारख्या अनेक उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून हे प्रयत्न गांधीजींची शिकवण आणि विचारांना अनुकूल असल्याचं राष्ट्रपती म्हणाले

काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आलं

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची गाडी पोलिसांनी रोखल्यानंतर ते चालत निघाले होते यावेळी पोलिसांनी आपल्याला अडवलं आणि लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहल गांधी यांनी सांगितलं काँग्रेसनं पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला आहे दरम्यान राहल गांधी यांना धक्काब्क्की केल्याच्या निषेधार्थ काल राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं काँग्रेसच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं परभणी शहर जिल्हा काँप्रेस समितीच्या वतीनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवण्यात आला औरंगाबाद उस्मानाबाद बीड लातूर नांदेड आणि जालना सांगली बुलडाणा नाशिक जिल्ह्यातही काल आंदोलन करण्यात आलं

सामंत यांच्यासोबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली यावेळी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ

राज्य सरकार चित्रपटगृह तसंच नाट्यगृह उघडण्याबाबत सकारात्मक आहे मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षेची खात्री देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याची माहिती सांस्कृतिक कल्याण मंत्री अमित देशमुख यांनी दिली ते काल चित्रपटगुह मालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना बोलत होते आपण या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं

गांधीजींचं म्हणणं असं होतं केवळ तोंडी पुटपुटून पार्थना करता येत नाही तिचा खरा उच्चार श्वासातूनच होत असतो ईश्वर प्रार्थनेला त्याच्या पद्धतीने प्रतिसाद देतो आणि हे करत असताना गांधीजी पूढे असं सांगतात की रामाला भावेल असं काम केलं नाही तर नुसतं रामाचं नाव घेणं व्यर्थ ठरेल व्यापक अर्थाने प्रार्थनेचा आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा शोध गांधीजी हा मन्ष्य जे कर्तव्य करतो त्या कर्तव्यातूनच तो प्रढे नेतो अशी त्यांची धारणा होती अशी त्यांची भूमिका होती आणि म्हणूनच गांधीजींचं म्हणणं असं होतं की आपली प्रार्थना ही आत्मशोध असते त्याच्या आधाराशिवाय आपण काहीही करू शकत नाही याचं स्मरण ही प्रार्थना आपल्याला करून देत असते गांधीजींच्या प्रार्थनेच्या विचारांमुळे या देशातील सर्वसामान्य माणसाला एक शक्ती मिळाली आणि तो एका बलदंड अशा सत्तेविरूद्ध उभा राहिला हे आपण सर्वांनी पाहिलं आहे

विवेक रहाडे याच्या मृत्यूबद्दल ऐकून आपण सुन्न झालो आहोत अशा दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रियांची श्रंखला तयार होण्यापूर्वी मराठा समाजातल्या नेत्यांनी जागं व्हावं असं आवाहन पार्थ पवार यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे केलं आहे

हा अर्ज बेकायदेशीर असून या योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात नसल्याचं कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं आहे राज्यात चाचण्यांची संख्या वाढवली नसल्यामुळे सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे

कोरोना विषाणू संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे याकाळात भाविकांना संकेतस्थळावरुन देवीचं थेट दर्शन घेता येणार आहे मंदिरात भाविकांना जाता येणार नसून भवानी ज्योत घेऊन जाण्यासही प्रतिंबंध असणार आहे सर्व आवश्यक पूजा विधींसाठी संबंधीत मोजक्या जणानाच मंदिरात प्रवेश असेल

यापैकी पती पत्नी आणि एका मूलाचा मूतदेह सापडला असून दोघी मुलींचा शोध सुरु आहे जिल्ह्यातल्या हदगाव इथले किराणा व्यापारी प्रवीण वलपेटवार कवानकर यांच हे कुटुंब आहे दोन दिवसांपूर्वीच हे कुटुंब हा धबधबा पाहण्यासाठी गेले होते छोट्या भावासोबतच्या मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याच प्राथमिक वृत्त आहे

ते जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग नरसू या ठिकाणी हतात्मा झाले होते वामन पवार हे अठरा वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते अंत्यसंस्कारावेळी अहमदनगरमधल्या सैन्य दलाच्या तुकडीन त्यांना सलामी दिली

या आंदोलनामुळे काल महसूल विभागाचं कामकाज ठप्प झाल होत

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या संघटनेनं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सादर केलं नांदेड परभणी इथंही हे आंदोलन करण्यात आलं

नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची आघाडी होती

या आंदोलनामुळे अंबड रोहिलागड रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती परभणी इथंही या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं काल मूक आंदोलन करण्यात आलं

गीत रामायणकार ग

माडगुळकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रस्कार दिले जातात रोख रक्कम स्मृतीचिन्ह शाल पुष्पहार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी सत्यता पडताळून या जमिनीवरचं अतिक्रमण काढलं

अधीक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर या नावाने सुरु झालेल्या या कार्यालयाचं उद्घाटन अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांच्या हस्ते झालं या मंडळाच्या अखत्यारीत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाचं काम पाहिलं जाईल

या गाडीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता गाडी उभी करून आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता

जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या आष्टी इथंही पोलिसांनी एका वाहनातून अवैधरीत्या वाहतूक केला जाणारा साडेचार लाख रुपयांचा ग्टखा जप्त केला